शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय केंद्रीय राखीव पोलीस बल आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मा दान शिबीर घेण्यात आले प्लाझ्मा दान आवाहनाला पोलीस जवानांनी चांगला प्रतिसाद दिला असे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी सांगितलं याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतीनिधिकडून एरव्ही नागरिकांचे रक्षण करणारी खाकी यावेळी नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणाला पुढे सरसावली आहे

दर्शन दिले आहे या जवानांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आणि अनुकरणीय आहे सामान्यांमधून जे जे कोरोना आजारांतून बरे झाले आहेत आणि एक महिना झाला आहे त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी ऐच्छिक पणे पुढे यावे असे आवाहन ससून रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजग्रू पुणे

ऐक्या याबद्दलचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना घरी पाठवून त्याठिकाणी कोरोना संशयीत बाधित रुग्ण दाखल करण्यात आले आहे

विद्यार्थी घरी असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिनखर्चासाठी दिल्या जाणारा निर्वाहभत्ता बंद आहे तसेचमोफत साहित्यही बंद आहे मोफत साहित्य मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानासहआर्थिक फटका सहन करावा लागत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मध् कसबे अकोला कोरोनामुळे विड्याच्या पानाचे दर घसरले असून पान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत कोरोनामुळे सातत्याने बाजारपेठा बंद आहेत त्यामुळे नागवेलीच्या पानांची मागणी प्रचंड कमी झाली आहे

त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे परिणामी पान मळ्यातील विडा रंगेना अशी स्थिती निर्माण झाली आहे सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात बेडग मालगाव आरग शिपूर नरवाड ही गावे पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहेत हा भाग पानमळ्याचे आगार मानला जातो कळी फाफडा हक्कल या तीन प्रकारच्या पानांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते चव आणि दर्जासाठी पूर्व भागाने राज्यतील पानबाजारांत आपला ठसा उमटवला आहे विशेषतः मालगाव बेडग आरग नरवाड भोसे म्हैसाळ गावांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे मुंबई नाशिक चांदवड रामपूर कोकण या भागात सांगलीतील पानांची विक्री मोठ्या प्रमाणात होते मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूमुळे जिल्हा बंदी करण्यात आली सुरुवातीच्या काळात पानपट्टया्ू बंद होत्या बाजारपेठा बंद होत्या त्यामुळे व्यापारी पान खरेदीसाठी पुढे आले नाहीत त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरु झाली त्यामुळे पानांची मागणी वाढेल अशी आशा होती परंतु मागणी वाढली नाही हळू हळू व्यापार सुरू झाला पण व्यापाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे पानांची मागणी कमी होऊ लागली त्याचा परिमाण दरावर झाला

सर्व प्रकारचे सण लॉकडाऊनमध्ये साजरे केले नसल्याने लग्न सराई जत्रा यात्रा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे झाल्याने खाऊच्या पानाची मागणी कमी झाल्याने व्यापार ही कमी झाला त्यामुळे खाऊच्या पानाचे दर घसरले पण पानमळे जगवण्यासाठी खर्च थांबवून चालत नाही या कारणामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सांगलीहन शिवाजी कांबळे यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्यानं डोंगरावर जाऊन अभ्यास करणाऱ्या सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या स्वप्नाली सुतारचा वनवास संपला आहे सह्याद्री वाहिनीवरून प्रसिद्ध झालेल्या स्वप्नालीच्या बातमीची दखल प्रधानमंत्री कार्यालयान त्वरित घेतली आणि भारत नेट प्रकल्प अंतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं ऐक्या या मुलीच्या जिद्दीची ही कथा दारिस्ते गावात इंटरनेटची सुविधा नसल्यानं मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमच शिक्षण घेत असलेल्या स्वप्नालीला ऑनलाईन लेक्चरसाठी डोंगरात झोपडं बांधून अभ्यास करावा लागत होता याबाबतची तिची बातमी आकाशवाणी बरोबरच सह्याद्री वाहिनीवरून प्रसिद्ध झाली या बातमीची दाखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली भारत नेटची टीम दुर्गम अशा दारिस्ते गावात गामपंचायती मध्ये पोहोचली तिथे इंटरनेट स्थापित केलं आणि दुसऱ्यादिवशी स्वप्नालीच्या घरापर्यंत आेएफसी केबल टाकून स्वप्नालीच्या घरी इंटरनेट सुरू करून देण्यात आलं आम्ही कणकवलीकर ग्रुपने दिलेल्या लॅपटॉपवर आणि उमेद फाउंडेशनने दिलेल्या मोबाईलवर स्वप्नालीने लगेच ऑनलाईन अभ्यास सुरु देखील केला

आणि त्यामुळेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास अखंडित राहणार आहे

वाशिम पोलिस दलातील शिपाई संगीता ढोले यांनी कोरोनासाठी कर्त्तव्य बजावत असताना समाज शिक्षणाचं कार्य देखील हाती घेतलं आहे ऐकूया त्यांच्या या कार्याविषयी आमच्या प्रतिनिधीकडून पोलीस म्हटलं की आदर युक्तभीती दरारा सदरक्षणाय खलनिप्रहनाय हे ब्रीद घेऊन काम करणारी खाकीच्या वेशातील व्यक्ती ह्याच खाकी मधील वाशिम पोलीस दलात शिपाई असलेली संगीता ढोले हिने सामाजिक भान ठेवत गावोगावी जाऊन विविध किरकोळ वस्तूची विक्री करून आपली उपजीविका करणाऱ्या आणि वाशिम शहराबाहेर रस्त्याच्या कडेला पाल ठोकून वास्तव्य करणाऱ्या भटक्या लोकांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असते त्यासाठी आपले पोलिसी कर्तव्य संपल्यावर काही वेळांसाठी संगीता या मुलांच्या पालावर जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देत असते सोबतच संस्कार वर्गही घेते या मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देते सोबतच कर्मकांड अंधश्रद्वा व्यसनमुक्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करीत असते ज्यातून या देशाचे चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न होत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहन सूनील कांबळे चंद्रपूर चंद्रपुर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अश्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केली होती

लातूर लातूर महानगरपालिकेच्या वतीने अॅ्टीजेन चाचण्यांना पुन्हा सुरुवात करण्यात येत आहे

लातर शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने पुढाकार घेत रक्तदान चळवळ सुरू करण्यात आली आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार